जम्मू कश्मीर संदर्भात संसदेत नुकताच मंजूर झालेला कायदा राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाला आणि उत्तम प्रशासनाला चालना देण्यासाठी आहे असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं भारतीय राज्यघटनेतली तात्पुरती तरतूद बदलण्याचा हा प्रश्न होता आणि तो पूर्णपेण भारताच्या अखत्यारितला आहे देशाच्या बाह्यसीमा आणि भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी त्याचा काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं भारतानं कोणत्याही अतिरिक्त प्रदेशावर दावा केलेला नाही त्यामुळे याबाबत चीनला वाटणारी चिंता किंवा शंका कुशंका चुकीच्या असल्याचं जयशंकर यांनी स्पष्ट केलं

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी बीजिंग इथं बळ्क झाल्यानंतर चौथ्या भारत चीन प्रसारमाध्यम मंचावर बोलताना जयशंकर यांनी ही माहिती दिली क्लास मानसरोवर यात्रेचा विस्तार करण्यासाठी चीननं काही सूचना केल्या आणि भारतानंही त्या स्वीकारल्या असल्याचं त्यांनी सांगितलं पारंपरिक औषधशास्त्र आणि क्रीडा या क्षेत्रांसह विविध क्षेत्रात चार सामंजस्य करार करण्यात आले असं ते म्हणाले

या वर्षअखेरीला दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यासाठी भारताची तयारी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही चर्चा महत्त्वाची असल्याचे जयशंकर यांनी नमूद केलं जम्मू कश्मीर प्रशासनानं जम्मूच्या पाच जिल्ह्यातले निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत त्याचप्रमाणे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नउ जिल्ह्यांमधे निर्बंध शिथील केले होते सुरक्षेच्या गरजेनुसार निर्बंधांमधली सूट कायम राहू शकते असं प्रशासनानं स्पष्ट केलं सरकारनं सुरु केलेल्या प्रसारमाध्यम केंद्रावर पत्रकारांसाठी फोन आणि इंटरनेटची सुविधा दिली होती जम्मू कश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे राज्यातल्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे पाच ते अकरा ऑगस्ट दरम्यान बाह्य रुग्ण विभागात सुमारे साडेतेरा हजार रुग्णांची नोंद झाली

राज्यपालांचे सल्लागार विजय कुमार आणि आरोग्य सचिव अटल डल्लू यांनी इतर आरोग्य अधिकाऱ्यांसोबत काल कुपवाडा हंदवाडा सोपोरे बांदिपोरा अनंतनाग आणि श्रीनगर मधल्या रुग्णालयांना भेट दिली आणि तिथल्या वद्धक्रीय सामग्रीच्या साठ्याचा आढावा घेतला या रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं आणि इन्सुलिन आणि इतर जीवरक्षक औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी काल काश्मिरच्या खो याला भेट देऊन तिथल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांच्याबरोबर चिनार कॉर्पस् कमांडर लेफ्टनंट जनरल के जे एस धिल्लन यांनीही उत्तर आणि दक्षिण काश्मिरला भेट दिली काश्मिरी जनतेला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत केल्याबद्दल त्यांनी सर्मिकांचं कौतुक केलं या परिस्थितीत जनतेची सुरक्षितता आणि कल्याणासाठी केलेल्या कारवाईबद्दलही त्यांनी प्रशंसा केली जम्मू कश्मीरमध्ये एका पाकिस्तानी पत्रकारानं समाज माध्यमाद्वारे पसरवलेल्या बनावट वृत्ताचं भारतीय सुरक्षा दलांनी खंडन केलं आहे जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त त्यानं समाज माध्यमावर पोस्ट केलं होतं हे वृत्त खोटं आणि निराधार असल्याचं ट्वीट काश्मीर पोलिसांनी केलं आहे तसंच संबंधित संकेतस्थळाकडे तक्रार केली आहे दरम्यान काश्मीर खोऱ्यातल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसांठी सरकारनं प्रसारमाध्यम केंद्र सुरू केलं असून या केंद्राच्या माध्यमातून फोन आणि इंटरनेट सुविधा पुरवल्या जात आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांना दररोज सर्व घडामोडींची माहिती नियमित देत आहेत जम्मू कश्मीरमधल्या सद्यस्थितीचं नकारात्मक चित्र उभं करण्यासाठी सोशल मिडीयावर मोहिमा राबवून दहशत पसरविणा यांवर कारवाई करावी अशा आशयाचं पत्र जम्मू कश्मीरच्या पोलिसांनी समाज माध्यम सेवा पुरवठादारांना दिलं आहे

ते काल तामिळनाडूमधल्या वेलोर इथं आयुवेंद वद्धकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते भारतीय औषध प्रणार्लीबाबतच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशात विविध ठिकाणी एम्सच्या धर्तीवर संशोधन संस्था सुरु करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली ग्रामीण भागात मुलभूत आरोष्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीनं मुलभूत औषधांबाबतचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणी पातळी कालपासून बरीच कमी झाल्यामुळे पश्विम महाराष्ट्रातल्या पूरस्थितीत आता सुधारणा झाली आहे त्यामुळे मदत कार्याला चांगली गती मिळाली आहे

काल तीन मृतदेह हाती लागले तर तीनजण अद्याप बेपत्ता आहेत असं एका वरीष्ठ अधिका यानं सांगितलं केरळमधे पावसाचा जोर कालपासून ओसरल्यानं तिथंही बचाव आणि मदत कार्याला वेग आला आहे

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं सहा जिल्ह्यांमधे धोक्याचा इशारा दिला आहे नऊ जिल्ह्यांमधे सर्व शिक्षण संस्थांना आज सुट्टी जाहीर केली आहे कर्नाटकातही बचाव आणि मदतकार्य जोरात सुरु आहे पूरग्रस्त जिल्ह्यांमधे पाणी कमी होऊ लागलं आहे

गोव्यात येते काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे

पश्विम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपडीजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण आणि गोव्यामधे आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे चांद्रयान दोन उद्या पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडणार असून चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं वाटचाल सुरू करणार आहे पहाटे साडेतीन वाजता या यानाला चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं सोडण्याची ट्रान्स लुनार इंजेक्शन ही प्रक्रिया करणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी अहमदाबाद इथं दिली भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पार्डभूमीवर ते बोलत होते